मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुक्रीतील विजयानंतर भारतीय जनता पार्टी आता पक्षाला मजवूत करण्यावर तसंच पक्षाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे असं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं

कॉंप्रेस पब्ब हे बुडते जहाज असल्याची टीपणी करीत भाजपा विजयी होऊनही पक्षाचा विस्तार करण्यावर भर देत आहे मात्र कॉंप्रेसला दारूण पराभव पत्करावा लागत्यानंतर त्यांनी अधिक जोमानं प्रयत्न करायला पाहिजे होते ते आपल्या जवाबदारीपासून दूर पळत आहेत अशी कडक टीकाही त्यांनी केली बुडत्या जहाजाचा कप्तान शेवटपर्यंत असतो पण कॉंप्रेस पक्षाध्यक्षांनी आपली जबाबदारी झटकली आहे असं दिसतं असंही ते म्हणाले अयोध्येतील रामजन्मभ्रमी बाबरी मशीद जमीन विवादाबाबत मध्यस्थ समितीनं सद्यस्थिती अहवाल एका आठवड्यात सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाषीश्व न्यायमूर्ती एफएम आय कालीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष आहेत

प्रसारभारती आणि आयआयटी कानपूर यांच्या दरम्यान आज दित्ती इथं नवतंत्रज्ञान आणि प्रसारणाच्या क्षेत्रात संशोधनासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला प्रसारणाध्या क्षेत्रात संशोधन कार्याला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे मोबाईलवरून चेट प्रसारण तसंच कृत्रिम बैस्डिक प्रेरणा केंद्र आणि आयआयटीच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीप या प्रमुख क्षेत्रात उभयतांमध्ये संश्रोधन सामंजस्य करण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक्रतील दहा बंडखोर आमदारांना आज संध्याकाळी विधानसभा अध्यक्षांना भेटून आपल्या राजीनाम्याच्या निर्णयाची माहिती देण्यास सांगितलं आहे मुख्य न्यायाधीश्न न्यायमूर्ती रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखातील पीठानं विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या राजीनामाप्रकरणी आजच निर्णय घेण्यास सांगितलं आहे दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच

कुमारस्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे कुँप्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्यानंतर त्यांनी बंगळुरू इथं पत्रकारांशी बोलतांना सांगिततलं की त्यांच्याजवळ स्पष्ट बहुमत आहे गोव्यातील दहा कँप्रेस आमदारांनी आज दिल्लीत भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते

त्यामुळं भाजपा नेतृत्वातील गोवा सरकार अधिक वळकट झालं आहे दरम्यान लोकसमेत आज कॉंप्रेसध्या नेतृत्वात विरोषी पक्षाच्या सदस्यांनी कर्नाटक आणि गोव्यातील राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करीत सभात्याग केला चूल आणि मूलश या संकल्पनेतून महिला बाहेर पडून आर्थिक प्रगती करीत आहेत मूलाचं शिक्षणए मूलीच्या लग्नाचं नियोजन हे महिलांदवारे योग्य प्रकारे होत असल्यामुळे क्ट्ंबाच्या ख या अर्थमंत्री महिलाच आहे त्यातच आता महिला बचत गटांचे जाळे गावागावात विणलं गेलं आहे

ते आज यवतमाळ इथं महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते खेडे समृध्द तर भारत समृध्दए असं महात्मा गांधीचं वचन होतेए असं सांगून येरावार म्हणालेए यांत्रिकीकरण आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे शहरीकरण वाढलं बांगलादेशात मोहम्मद य्नूस यांनी महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी प्ढाकार घेतला तेथून ही चळवळ सुरू झाली बचत गटांना शासन सर्वोतोपरी मदत करीत आहे पांढरकवडा इथं पंतप्रधानांनी घेतलेल्या महिला मेळाव्यात राज्य सरकारनं बचत गटाचा फिरता निधी वाढविण्याचा निर्णय घेतला घरातील महिला उद्योगासाठी समोर येत आहेए ही गौरवाची बाब आहे त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य मिळत असल्याचं येरावार म्हणाले महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी नागपुरातील विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे

आज या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्धीकी उपस्थित होते नागपुरातील महामेट्रोच्या कार्यालयात सायबर सुरक्षा यंत्रणेचं उल्लंघन होत असल्याचा संशय काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत आहे काही कागदपत्र आणि डाटा गहाळ झाला असून यासाठी अंतर्गत चौकश्री करण्यात आली यामध्ये एक जण संशयास्पद हालचाली करताना आढळून आलं त्यामुळं सायबर सुरखा कायद्याअंतर्गत प्रथमदर्शनी अहवाल नागपूर पोलिसांकडं दाखत करण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे

महाराष्ट्र राज्य उद्योग संचालनालयामार्फत नविन लघ् उद्योजकांना प्रेरणा आणि उत्साह निर्माण करुन उद्योजकाच्या आवश्यक ग्णाचा विकास करण्याच्या दृष्टीनं जिल्हा स्तरावर जिल्हा प्रस्कार योजना सूरु करण्यात आली आहे

घटनास्थळी आढळलेल्या काही पिट्टूए शस्त्रे आणि अन्य साहित्यावरुन या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले आयसीसी विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज खेळला जात आहे ऑस्ट्रेलिया संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

काल न्यूझीलंड संघानं भारताचा पराभव केल्यामुळं न्यूझीलंडचा संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोळोचला आहे आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघामधून जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत न्यूझीलंड सोबत होईल विश्वचषक क्रिकेट स्पर्षेचा अंतिम सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे